दरम्यान गोंदियाचा रुग्ण बरा झाला असून त्याला स्टी देण्यात आली आहे वर्धा आणि गडचरोली जिल्हे अद्याप कोरोना म्क्त असल्याने हि दिलासादायक बाब आहे शिकागोह्न येणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांना तिप्पट विमान भाडे द्यावे लागले असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे व्हायरल व्हिडिओत दावा केला आहे की शिकागोहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी त्यांच्याकडून तिप्पट भाडे आकारल्यामुळे वाद घालत होते तसेच या प्रवाशाना सामाजिक अंतरांच्या नियमांकडे द्र्लक्ष करून बसवण्यात आले होते दावा केला जात असलेला हा व्हिडिओ शेजारच्या देशातील विमान कंपनीचा आहे एअर इंडियाचा नाही असे नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे वंदे भारत मिशन अंतर्गत आकारले जाणारे भाडे आणि दक्षिण पूर्व आशिया पश्चिम आशिया ब्रिटन आणि अमेरिका येथे अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी एअर इंडियाकड्न चालवण्यात येणाऱ्या उड़डाणांच्या पहिल्या आठवड़याच्या वेळापत्रकाची घोषणा आधीच करण्यात आली आहे पीआयबी फॅक्ट चेक युनिटने संबंधित मंत्रालय किंवा विभागांशी संपर्क साध्न या बातम्यांच्या सत्यतेची पडताळणी केली आहे खोट़या बातम्यांचा धोका टाळण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही संस्थागत व्यवस्था केली आहे देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून या कामी जेवढा उशीर होईल तेवढी परिस्थित आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहल गांधी यांनी वर्तवली आहे ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून पत्रकार परिषदेत बोलत होते रोजगार निर्मात्यांना आर्थिक बळ देण्याची गरज व्यक्त करत गांधी यांनी रोजगार आणि रोजंदारीच्या शाश्वतीसाठी आर्थिक मदतीची एक फळी उभारण्याची आवश्यकताही नमूद केली ही लढाई फक्त पंतप्रधान कार्यालयातून लढण्याने विजय मिळणार नाही त्यासाठी अधिकारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं असंही गांधी यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे राज्य विधानपरिषदेच्या दवैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले

अजित गोपछडे यांच्या नावांची घोषणा केली या सर्व उमेदवारांनी आज विधानभवनातील निवडणूक कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज सादर केले यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते

या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन गहमंत्र्यांनी केले आहे

परराज्यातील मजूर आणि कामगारांची परतण्याची व्यवस्था होईल त्यांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहन रेल्वे मार्गाने चालत निघाले होते

परराज्यातील सर्व मज्रांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे त्याठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाईपर्यंत आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करत आहोत त्याम्ळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पड् नका रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल असेही म्ख्यमंत्र्यांनी सांगितले आहे लॉकडाऊनम्ळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजूरांची घरी परतण्याची अधिरता तळमळ चाललेली पायपीट मन विषण्ण करणारी आहे परप्रांतीय मजूरबांधवांना त्यांच्या इच्छेन्सार त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे मजूरबांधवांनी धीर धरावा जीव धोक्यात घालून अस्रक्षीत प्रवास करु नये असे आवाहन उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे

या अपघातात मृत्यू पावलेल्या मज्रांच्या क्ट्ंबियांना मध्य प्रदेश सरकार आणि महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे भारतीय रेल्वेनेही या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारुन त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांनी केली आहे लॉकडाऊनमध्ये य्जीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांन्सार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला आहे

राज्यातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक पेजवरून आज विदयार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला जर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन कालावधी वाढला तर प्न्हा एकदा दि

समितीने केलेल्या शिफारशीन्सार ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना प्ढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरासन करून त्याच्या साम्पदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येईल

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पड् नये व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले मुंबईतली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या येत्या पंधरा ते वीस दिवसात कमी होईल असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे ते पीटीआय या वृत्त संस्थेशी बोलत होते राज्यातील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे

यासंदर्भात कृषिमंत्री दादाजी भ्से यांनी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात हया खरेदीला परवानगी देण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी राज्याच्या पाणीप्रवठा व स्वच्छता विभागाने मिशन कोविडच्या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती पाणीप्रवठा व स्वच्छता मंत्री ग्लाबराव पाटील यांनी दिली कोरोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीत राज्यातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विदयार्थ्यांच्या पालकांशी दुरध्वनीदवारे स्नेहाचा संवाद साधून आप्लकीची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य स्नेह सेतू या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे आदिवासी विकास विभागाच्या संकल्पनेतून साझा संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्हा परिषदेच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी भ्वनेश्वरि एस

लॉकडाऊन काळातही मज्रांना रोजगार मिळत आहेत मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षी स्रु होतात मात्र लॉकडाऊनच्या काळातही जिल्हा प्रशासनाने मज्रांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे जिल्हयात भंडारा लाखांदूर लाखनी मोहाडी पवनी साकोली आणि त्मसर या ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे स्रु केली आहेत

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मन्ष्यदिन निर्मितीत भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे ही उल्लेखनीय